नागरिकांचं उत्पन्न आणि खर्चाची क्षमता वाढवणं हा या अर्थसंकल्पाचा उददेश असल्याचं त्यांनी सांगितलं या अर्थसंकल्पाचे उददिष्ट हे महत्वाकांक्षी भारत सर्वंकष आर्थिक विकास आणि सर्वसामान्यांची काळजी या तीन मुद्द्यांवर अर्थसंकल्प आधारित असल्याचे त्या म्हणाल्या आयकराविषयी नवी व्यवस्था सुरु करण्यासह त्याअंतर्गत मोठ्या करकपातीची घोषणाही सीतारामण यांनी आज केली यंदाच्या अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आलेले आयकराचे दर आतापर्यंतचे सर्वात कमी दर असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली

पाण्याची असमस्या असलेल्या जिल्ह्यांसाठी व्यापक उपाययोजनांसह तरतुदी केल्याचं त्यांनी सांगितलं

केंद्रीय अर्थसंकल्पानं महाराष्ट्र आणि मुंबईची मोठी निराशा केल्याची प्रतिक्रिया महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे अर्थसंकल्पात ठोस आणि नवं असं काहीच नाही अर्थव्यवस्था मोडकळीला आल्याचं अंदाजपत्रकातून दिसत आहे असं ते म्हणाले विकास प्रकल्पांसाठी आपल्याकडल्या बुदधीवंतांचा अधिकाधिक उपयोग करण्याकडे सरकारचा कल राहील असं जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी म्हटलं आहे भारतासारख्या विकसनशील देशात नवनव्या प्रकल्पांसाठी आंतरराष्ट्रीय कंपन्यांचं मार्गदर्शन घेतलं जातं खरतर आपल्याकडेसदधा चांगले तंत्रज्ञ तसंच विविध क्षेत्रातले तज्ञ आहेत त्या बुदधीमतेचा उपयोग करण्यावर आमचा भर राहील असं पाटील म्हणाले

नगर परिषदेच्या महिला आणि बालकल्याण विभागादवारे हे प्रशिक्षण दिलं जाणार असल्याची माहिती नगराध्यक्षा सुरेखा थेराडे यांनी आज दिली येत्या चार दिवसात यासंबंधीच्या निविदा उघडल्या जातील

नाशिक महाराष्ट्र राज्य संस्कृत नाट्य स्पर्धेत मिरज इथल्या इंद्रधन् कलाविष्कार संस्थेच्या सा प्रत्यूक्षते या नाटकाला प्रथम पारितोषिक जाहीर झालं आहे नागपूर इथल्या संस्कृत भाषा प्रचारिणी सभेच्या नाटकाला द्रसरा आणि नाशिकच्या कृपा शैक्षणिक सामाजिक बहददेशीय संस्थेच्या नाटकाला तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक जाहीर झानं आहे

पश्संवर्धन विभागाने जुलैपर्यंत पुरेल एवढा चारा उत्पन्नाचे उददिष्ठ ठेवून नियोजन करण्याचे निर्देश पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत